अमेरिका चीन अमेरिका हवामान बदलाच्या बाबतीत चीनला यापुढे कोणतीही सवलत देणार नाही असा इशारा अमेरिकेचे हवामान खात्याचे दूत जॉन केरी यांनी दिला आहे अमेरिकेचे चीन बरोबर काही विषयांवर तीव्र मतभेद आहेत त्यामुळे हवामानावर परिणाम करणारा कोणताही व्यवहार यापुढे चीन बरोबर केला जाणार नाही असं त्यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं केरी म्हणाले की हवामान हा असा विषय आहे ज्यामध्ये जागतिक सहकार्याची गरज आहे आणि या मुद्यावर परदेशात आपली विश्वासार्हता सिद्ध करण्यासाठी अमेरिकेला अंतर्गत तयारी करावी लागेल अमेरिका दहशतवाद अमेरिकेच्या गृह मंत्रालयाच्या कार्यवाह सचिवांनी काल देशाच्या गुप्तचर यंत्रणा आणि कायदा यंत्रणेशी सल्लामसलत करून राष्ट्रीय दहशतवाद सल्लापत्रक प्रसिद्ध केलं गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार अमेरिकेला येत्या काही आठवड्यांमध्ये वाढता धोका आहे या पत्रकात दिलेल्या माहितीनुसार हा धोका नेमका कोणत्या स्वरूपाचा आहे याबद्दलची माहिती गृहमंत्रालयाकडे नाही मात्र काही दिवसांपासून तिथं सातत्याने हिंसक दंगली होत आहेत सरकारी बदल आणि राष्ट्राध्यक्षांचं सत्तांतरण यामुळे वातावरण अस्थिर आहे गृहनंत्रालयाने स्थानिक प्रशासनाला सरकारी जागांवर सुरक्षा व्यवस्थेचं प्राधान्य कायम राखण्याचा सल्ला दिला आहे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांच्या निवडणुकीला मान्यता देण्यासाठी आयोजित बैठकीच्या वेळी मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या कॅपिटॉल इमारतीत केलेल्या विध्वंसाच्या पार्श्वभूमीवर हे पत्रक प्रकाशित करण्यात आलं आहे

सिंह यांनी लॉईड यांच्या पदनियुक्तीबद्दल त्यांचं अभिनंदन केलं दोन्ही नेत्यांनी संरक्षण क्षेत्रातली भारत आणि अमेरिकेची भागीदारी सक्षम करण्याची कटिबद्धता बोलून दाखवली यावेळी परस्पर हिताच्या स्थानिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा झाल्याची माहिती सिंह यांनी दिली पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दावोस इथं होणाऱ्या जागतिक आर्थिक मंचाच्या चर्चासत्रात द्रदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत या चर्चासत्रात ते मानव कल्याणासाठी तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे चौथी औद्योगिक क्रांती याविषयी बोलणार आहेत यावेळी ते जागतिक स्तरावरील आघाडीच्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत कोविडनंतरच्या काळात पुन्हा चांगली सुरुवात करण्याच्या दृष्टीनं दावोसचं चर्चासत्र आयोजित करण्यात आलं आहे दरम्यान पंतप्रधान आज दिल्लीतल्या करिअप्पा मैदानावर होणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या फेरीला संबोधित करणार आहेत या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत आणि लष्कराच्या तिनही दलांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत लडाख राज्यपाल लडाखचे नायब राज्यपाल राधाकृष्ण माथुर यांनी त्यांच्या दोन दिवसांच्या कारगील दौऱ्यादरम्यान द्रास या जगातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात थंड आणि वस्ती असलेल्या ठिकाणाला भेट दिली इथल्या कारगिल युद्धस्मारकाला भेट देऊन त्यांनी शहिदांना श्रद्वांजली वाहिली यानंतर त्यांनी काही पर्यटन स्थळांनाही भेटी दिल्या

पटेल यांच्यासोबत त्यांच्या मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि पुरातत्व विभागाचे वरिष्ठ अधिकारीही होते या भेटीनंतर पटेल यांनी पत्रकारांशी संवाद साधला या संदर्भात सविस्तर अहवाल तयार करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले असून लवकरच हा अहवाल गृह मंत्रालयाकडे पाठवला जाईल असं ते म्हणाले त्याबरोबरच या प्रकरणी प्राथमिक माहिती अहवाल नोंदवण्याचे निर्देशही पटेल यांनी दिले आहेत शेतकरी संघटना दिल्लीतल्या ट्रॅक्टर फेरीमध्ये घडलेल्या हिंसक घटनांनंतर काही शेतकरी संघटनांनी आंदोलनातून माघार घेतली आहे राष्ट्रीय किसान मजदूर संघटन आणि भारतीय किसान युनियन या संघटनांनी आंदोलनातून माघार घेतल्याचं काल जाहीर केलं आंदोलनातील काही घटक वेगळ्याच दिशेनं जात असल्यामुळे आपण आंदोलनातून माघार घेत असल्याचं राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे राष्ट्रीय समन्वयक वी

सिंग यांनी सांगितलं तर काल दिल्लीत जे काही घडलं ते अत्यंत खेदजनक आहे असं सांगत भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष ठाकूर भानु प्रताप सिंग यांनी आपला निर्णय जाहीर केला

राफेल तीन राफेल लढाऊ विमानांची तिसरी तुकडी काल फ्रांसहून भारतीय सैन्यात दाखल झाली

या विमानांमुळे हवाई दलाची ताकद वाढणार आहे

वहान जागतिक महामारी ठरलेल्या करोना विषाणूचं उगमस्थान असलेल्या वुहान शहरात काल जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकानं आपलं संशोधन सुरू केलं

मागील वर्षी वुहान शहरातूनच या जागतिक महामारीला सुरुवात झाली होती

प्रथम पाहणीमध्ये वुहानमधील मासळी बाजारातून या विषणूचा उद्रेक झाल्याचं निष्पन्न झालं आता जागतिक आरोग्य संघटना आणि चीन लवकरच या विषणूचा उगम कसा आणि कुठे झाला हे शोधून काढण्यात यशस्वी होतील असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे

जयशंकर यांनी दिली आहे

टी पी सी आर विषाणू संशोधन प्रयोगशाळेचं उद्घाटन करण्यात आलं जगजीवन राम हॉस्पिटल मुंबई इथे बी एस एल

रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कनसल यांच्या हस्ते काल या प्रयोगशालेचं उद्घाटन करण्यात आलं

सी एम आर

टी पी सी आर चाचणी होणारी ही पहिलीच लॅब आहे

गांगली भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर आज हृदय शस्त्रक्रिया केली जाणार आहे यासाठी काल ते इस्पितळात दाखल झाले या महिन्याच्या सुरुवातीला त्यांना हृदय विकाराचा सौम्य झटका आला होता

या सूचना फेब्रुवारी महिन्यासाठी लागू असतील कोविडविरुद्धच्या लढ्यात गेल्या चार महिन्यात देशान मिळवलेलं यश कायम राखण्यासाठी तसंच कोविड साथीतून पूर्णपणे बाहेर पडण्यासाठी काळजी घेणं आणि कोविड नियमांचं कोटेकोर पालन करणं गरजेचं आहे असं गृह मंत्रालयानं म्हटलं आहे

कोरोनाविरुद्धचा लढा आपण सर्वांनी यशस्वीपणे यापुढेही चालू ठेवण्यासाठी स्वच्छता पाळा मास्क परिधान करा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार